शेतकरी सन्मान योजना लाभार्थींच्या याद्या करण्याचे आदेश द्ष्काळग्रस्तांना नुकसानभरपाईचा पहिला हप्ता वितरित आणि

लोकपालशी संबंधित अण्णांच्या मागण्यांसंदर्भात पंतप्रधान कार्यालयातून आलेलं पत्र मुख्यमंत्र्यांनी अण्णांना दिलं ते म्हणाले अण्णांना आता आम्ही माननिय पंतप्रधान मोदीजींच्या माध्यमातनं त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातनं पत्रं दिलंय आणि त्यात अतिशय स्पष्टपणे सांगितलय की जी सर्च कमिटी आहे

राज्यातील लोकायुक्तांच्या नियुक्तीबाबत संयुक्त मसुदा समीतीसह अण्णांच्या सूचना सरकारनं मान्य केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतक यांच्या प्रश्नाबाबत केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यावर अण्णांचे प्रतिनिधी म्हणून सोमपाल शास्त्री यांना घेण्यात येईल या समितीच्या शिफारसी सरकार अमलात आणेल अशी ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली लोकांचं प्रेम आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं यामुळे आपण उपोषण मागं घेतल्याचं नंतर अण्णांनी जाहीर केलं

विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक काल झाली

शेतकरी सन्मान केंद्र सरकारनं नव्यानं जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या संभाव्य लाभार्थींची यादी तयार करण्याचे आदेश राज्य शासनाकडून प्रत्येक जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत ही आकडेवारी प्राप्त होताच मदतीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा केला जाणार आहे नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्राच्या हंगामी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती लगेचच त्याच्या अंमलबजावणीच्या द्रष्टीनंही नियोजन सुरु झालं आहे पूणे महसूल विभागात या गटातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असेल असा अंदाज व्यक्त होत आहे दष्काळ निधी राज्यातील दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी देण्यात येणाऱ्या मदत निधीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात तातडीनं जमा करावा असे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी काल दिले राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत जैन यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत निधीवाटपाबाबत आढावा घेतला तेव्हा हे निर्देश दिले

दहा शिष्टमंडळांनी आपली निवेदनं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं समितीच बेकायदा आहे असा त्यांचा दावा करत शासनानं समितीची नियुक्ती राजपत्रात जाहीर करेपर्यंत समितीनं काम करू नये अशी विनंती केली ती मान्य करून समितीचे अध्यक्ष सुकथनकर यांनी जनसुनावणी स्थगित केल्याचं जाहीर केलं

त्यामुळं आता कोल्हापूरच्या शेतकऱ्यांनाही लवकरच त्यांची थकबाकीची रक्कम मिळेल असा विश्वास आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे

राज्यातून प्रसिध्द नाट्यलेखक अभिराम भडकमकर नाट्य दिग्दर्शक सूनील शानबाग लोककलेचे अभ्यासक डॉक्टर प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश समसी यांना हा प्रस्कार जाहीर झाला आहे या कार्यक्रमात ललित कलेतील योगदानाबद्दल प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर संध्या पुरेचा यांना संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप प्रदान करण्यात येणार आहे

महात्मा गांधींच्या दिडशेव्या जयंती वर्षाचं औचित्य साधून यंदा काळा घोडा महोत्सवातले कलावंत राष्ट्रपित्याला आपल्या कलाविष्कारातून मानवंदना देत आहेत जहांगीर आर्ट गॅलरीमधील विशेष प्रदर्शन तसंच संगीत नृत्य साहित्य नाटक आणि इतर अनेक प्रकारांतून महात्मा गाधींना श्रद्वाजली वाहण्यात येते आहे या महोत्सवात हरिप्रसाद चौरसियांचं बासरीवादन ऐकता येणार आहे तुबाड आणि बधाई हो च्या कलावताशीही संवाद साधता येईल साहित्य चर्चेचा आस्वाद घेता येईल माहितीपट पाहता येतील ज्यातून मुंबई शहराची नव्यानं ओळख करून घेता येईल विविध राज्यांमधले लोककलावंतही या महोत्सवात आपली कला सादर करतात हस्तकला वस्तुंची खरेदी आणि खाद्यजत्रा यांचंही आकर्षण आहेच त्यामुळे रोज कामावरून सुटल्यानंतर घरी जाण्याची घाई असलेला मुंबईकर सध्या काळ्या घोड़याजवळ रेंगाळतो आहे आणि उपनगरातल्या रसिकांची पावलं ही संध्याकाळी दक्षिण मुंबईची वाट धरताहेत आकाशवाणी बातम्यांसाठी पूण्याहन नीतीन केळकर यांच्यासह सुरेखा जोशी

शहीद स्मारक नंदरवार नंदरबार जिल्ह्यातील बोराळे गावात गरुड कमांडो हतात्मा मिलिंद खैरनार यांचं स्मारक भारण्यात आलं आहे

या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असं आवाहन काल महावितरणनं केलं आहे

या कार्यशाळेत शारीरिक तन्दरुस्ती सरावाचं नियोजन आणि खेळातील कौशल्य याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे हवामान राज्यात सर्वत्र हवामान कोरडं आहे विदर्भात तापमानात लक्षणीय वाढ झाली असून इतरत्रही तापमान सरासरीपेक्षा जास्तच होतं आजही हवामान कोरडं आणि तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील अरबी समुद्रावर जोराचे वारे वाहतील म्हणून मासेमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे